देशात सध्या कोरोना ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे

त्यानंतर त्यांना बैत्लला उतरवून रुग्णवाहिकेने परत पाठविण्यात येणार आहे

संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे आरोग्य सचिव या बैठकीला उपस्थित होते

या सर्व जिल्ह्यांमधे जिथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे त्या त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या उपाययोजना कठेर आणि प्रभावीपणे राबवाव्यात चाचण्यांच्या त्लनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा दर पाच टक्क्याच्या खाली राहावा यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी गृह विलगीकरणात असलेल्यांवर देखरेख ठेवावी नवा रुग्ण आढळल्यानंतर त्याला लागलीच रुग्णालयीन उपचार उपलब्ध होतील हे पहावं अशा सूचना राजेश भूषण यांनी दिल्या आहेत

कोरोनाबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल प्णे इथं आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते

त्यामुळे राज्यसरकारचा हा प्रस्ताव असल्याचं टोपे यांनी सांगितलं सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळविण्यासाठी आपल्याला पुढील वाटचाल करतानाच जीवनातसुद्धा यशस्वी व्हायचे आहे कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले सुदृढ रहा निरोगी रहाल तर क्ठलही संकट अचानक उद्भवलं तरी ते त्म्हाला हात लावू शकणार नाही मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला सशक्त रहावे लागेल असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरील स्रू असलेल्या कोरोनाशी दोन हात या चर्चासत्र मालिकेच्या पाचव्या भागात आरोग्यमंत्री बोलत होते राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्ंबईत सुरू होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत प्रणव मुखर्जी तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासह दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे त्यानंतर विधेयके मांडली जाणार आहेत तर द्सन्या दिवशी विधेयके तसेच प्रवणी मागण्यांवर चर्चा होईल यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे लक्षवेधी चर्चा होणार नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांसह कामकाजात सहभागी होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे त्यासाठी विधिमंडळ प्रवेशद्वारजवळ कालपासून चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे सभागृहातील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली आहे एका सदस्यानंतर दोन जागा सोडल्या जातील काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसवले जाणार आहे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने ते कामकाजात सहभागी होणार नाहीत कोरोनाम्ळे अधिवेशनाच्या पर्वसंध्येला सरकारकडून दिला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही रदद करण्यात आला आहे ऐतिहासिक मौलिक हक्क प्रकरणातील एकमेव याचिकाकर्ता केशवानंद भारती स्वामी यांचे रविवारी निधन झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केले आहे पूज्य केशवानंद भारती जी यांनी समाजसेवेसाठी आणि दलित जनतेच्या सशक्ती करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपण नेहमीच त्यांचे स्मरण करू त्यांनी भारताची समृदध संस्कृती आणि आपल्या महान राज्यघटनेवर मनापास्न प्रेम केले

महाराष्ट्रात मंगळवारपासून सुरू होत असलेल्या अंतिम वर्षाच्या प्रत्यक्ष उपस्थितीतील वैदयकीय परीक्षेला स्थगिती देण्यास मंंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध वैद्यकीय शाखांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती

मात्र याचिकाकर्त्यांनी आयत्या वेळेला न्यायालयात धाव घेतली असल्यानं आता त्याला स्थगिती देता येणार नाही असं सांगत न्यायमूर्ती ए ए सय्यद आणि न्यायमूर्ती एस पी तावडे यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली राज्य सरकारनं सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेला दोन दिवसांची म्दतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आय्क्तांना कालावधी वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे

कोरोनासह अनेक अडचणींम्ळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसह असंख्य विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आले नव्हते राज्य उत्पादन श्ल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच आज अल्पशा आजाराने निधन झाले सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान यांची प्राणजोत माळवली सध्या ते नागपूर विभागात कार्यरत होते पाटबंधारे विभागातून त्यांनी शासकीय सेवेची सुरवात केली नंतर ते राज्य उत्पादन शुल्क विभागात रुजू झाले त्यांनी नोकरी करत राज्यभर कोळी बांधवांना संघटीत केले

कराराला मुदतवाढ देण्यात आलेल्यांमध्ये एथलेटिक्स च्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टरचाही समावेश आहे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र असलेल्या भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षणात खंड पड् नये त्यांना तयारीसाठी सातत्यानं प्रशिक्षण मिळत राहावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं क्रीडा मंत्री किरण रिजिज् यांनी सांगितलं